भारतीय वायुसेनेची आज पहाटे पाकिस्तानातील बालाकोट इथं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर लक्ष्यभेदी कारवाई

गांधी शांतता पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

इराण इथं सुरू असलेल्या मक्रान चषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा भारतीय खेळाडूंनी धडक मारली भारतीय वायू सेनेनं आज पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट इथं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर लक्ष्यभेदी कारवाई केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी निवेदन जारी करताना बोलत होते जैश ए मोहम्मद आणखी आत्मघाती हल्ले करणार असल्याच्या आणि त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याच्या खात्रीलायक वृत्तानंतर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं गोखले यांनी सांगितलं दरम्यान या कारवाईत दहशतवादी प्रशिक्षक तसंच दहशतवादी संघटनांचे प्रमुखांना ठार करण्यात यश आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कारवाई करण्यात आलेल्या जैश ए मोहम्मदचा तळ हा नागरी वसाहतीपासून लांब जंगलात होता या हल्ल्यात पाकिस्तानच्या नागरी वसाहतींचं कोणतही नुकसान झालं नसल्याचं गोखले यांनी स्पष्ट केलं

भारतीय सैन्यानं केलेल्या या हल्याचा महाराष्ट्र र्वाधमंडळाच्या दोन्हां सभागृहानं र्आभमानाचा ठराव पर्ाारत केले

प्लवामा इथल्या दहशतवादो हल्ल्याला भारतीय सैन्यानं र्दिलेलं चोख प्रत्युत्तर हो र्आभमानाची बाब असल्याचं अथसंकल्पीय र्आधवेशनात र्विधानसभेत मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी सैन्य आर्गाण वायुदलाच्या र्आभनंदनाचा ठराव मांडला त्यावेळी ते बोलत होते सैन्य आर्गाण वायू दलानं पाकव्याप्त काश्मिरमधील जैश ए मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब हल्ले करून ते नेस्तनाबूत केलं आहे जगातील मजबूत सैन्य आर्माण देशापैका भारत एक देश असल्याचं सैन्यानं ासद्ध केल्याचं ते पुढं म्हणाले या ठरावास सवपक्षीय सदस्यांनी पार्पाठंबा दिला मुख्यमंत्री म्हणाले भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांच्या तळावर केलेली कारवाई हो भारतासाठो र्शाभमानाची बाब आहे पुलवामा इथल्या हल्ल्यात र्शाहदांचं बलोदान व्यथ जाऊ नये यासाठी कद्र सरकारनं सैन्यास संपूण अधिकार दिलं होतं भारत हा कमजोर नसून जगातील मजबूत सैन्य आर्गण देशांमध्ये भारताची गणना होते भारतीय म्हणून हो सवासाठी गौरवाची बाब असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्यावतीनं सैन्य आर्गण वायू दलाचे र्राभनंदन केलं आर्गण श्भेच्छा दिल्या आहेत भारतीय वायू सेनेनं केलेल्या कारवाईचं सवच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या फुटीरतावादींच्या टिकाणांवर आज राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएतर्फे कारवाई करण्यात आली स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नऊ विकाणी छापे घालण्यात आले यात फ्रुटीरतावादी नेते मिरवाईज उमर फारूख सय्यद अली शाह गिलानी यांचे पुत्र नयीम गिलानी यासिन मलिक शब्लीर शाह यांच्या निवासी स्थानांचा समावेश आहे हवालाच्या माध्यमातून पाकिस्तानमधून या नेत्यांना अर्थसहाय्य मिळाल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली रामजव्मभूमी बाबरी मस्जिद विवादित भूमीसंदर्भातील खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली या खटल्याची सुनावणी परस्पर सामंजस्यानं सोडवण्यास आणखी एक प्रयत्न करण्यात यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भात न्यायालयाद्वारा एक मध्यस्थ नियुक्त करण्यात येणार असून मध्यस्थांच्यामार्फत हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भातील आदेश पुढील महिन्याच्या म्हणजेच पाच मार्चला देण्यात येईल असं मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठानं सांगितलं आहे या संदर्भातील मुख्य मुद्याची सुनावणी आठ आठवड्यानंतर केली जाईल असंही खंडपीठानं म्हटलं आहे

र्आहंसक आर्गाण गांधीवादो मागानं सामाजिक आर्थिक आर्थिक राजकांय क्षेत्रात भरांव कार्मागरा केलेल्या व्यक्ती तसंच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो एक कोटो रुपये सन्मार्नाचन्ह र्आण मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

पी एस मदान र्साचव राजीव र्मित्तल उपस्थित होते

इलेक्ट्रॉॉनक मतदान यंत्रे व्होव्होपॅटची उपलब्धता ानयमानुसार राहांल याची दक्षता घ्यावी

मतदार यादोत नावं सर्मावष्ट करण्याबाबत आलेल्या प्रत्येक अजावर कायवाहां करावी केलेल्या कायवाहांची मार्ाहती डॅशबोडवर भरावी आर्दा सूचना त्यांनी केल्या

याचा मनपावर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा पडणार नाही सोबतच इंधनावरील खर्च कमी होणार आहे शहर बसच्या ताप्यात दाखल झालेल्या सीएनजी बसचा श्रभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या दोन मार्चला होणार आहे सीएनजी पर्यावरणपूरक असून महानगरपालिकेसाठी फायदेशीर ठरणार आहे भविष्यात भांडेवाडी इथं बायोसीएनजी तयार करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं शहर बसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली असून दोन मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे नागप्रर महानगरपालिकेच्या प्रस्तावित सेवा भरती आणि पदोन्नती नियमावलीमध्ये विधी अधिकारी हे पद उपायुक्त पदार्कारता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे याबाबतच्या प्रस्तावाला विधी समितीनं मंजुरी दिली असून पुढील कायवाहीसाठी महापालिकेच्या महासभेप्ढं प्रस्ताव पाठविला आहे काल मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात विधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली

या मेट्रोमुळं शहराचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललय मेट्रोचं कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास मेट्रो कॉर्पोरेशन कटिबद्ध असून नागरिकांचंही यासाठी विशेष सहकार्य मिळत असल्याचं मेट्रो रेल्वेचे अध्यक्ष ब्रिजेश दिक्षित यांनी म्हटलं आहे

आज तंत्र शिक्षण संचालनाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ अभय वाघ आर्माण डॉ एम पी पुर्गानया यांच्या हस्ते या पर्गरषदेचं उद्घाटन झालं या पर्गरषदेच्या माध्यमातून र्आभयांत्रिकां विज्ञान तंत्रज्ञान आर्गण तांत्रिक शिक्षणातील संशोधक आर्गण शिक्षक यांच्यात संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ तयार होईल असं मत शासकोय तंत्र निकेतनचे प्राचाय सी एस थोरात यांनी व्यक्त केलं

मेळाव्याला गरजू स्राशक्षित बेरोजगार छोटे उद्योजक बचत गट र्माहला उदयोजक यांनी मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन साकोलो आर्गाण तुमसर शासकोंय औदर्योगिक प्राशक्षण संस्थेतफ करण्यात आलं आहे इराण इथं सुरू असलेल्या मक्रान चषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा भारतीय खेळाडूंनी धडक मारली आहे यात प्रामुख्यानं राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेते मनिष कौशिक आणि संतिश क्मार यांचा समावेश आहे याव्यंतिरिक्त दीपक सिंग पी ललिता प्रसाद संजित आणि मंजित सिंग पंघल यांनी देखील अंतिम फेरी गाठली आहे दरम्यान रोहित टोकस आणि द्र्योधन सिंग नेगी यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं भारतीय ब्रुद्धिबळपटू अभिजित ग्रुप्तानं कान्स आंतरराष्ट्रीय खुली चषक स्पर्धा जिंकली आहे नवव्या आणि शेवटच्या फेरीत त्यानं इटलीच्या प्रतिस्पर्ध्याला बरोबरीत रोखलं अभिजितनं सात पूर्णांक पाच गुणांसह तसंच पहिल्या चार फेऱ्यांमध्ये चकमदार कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली